महर्तिक्रिति सरकार स्थापन करण्यासाठी राष्ट्रवादी काँप्रेस काँप्रेस आणि शिवसेना यांचे प्रयत्न सुरु असून त्यादृष्टीनं चर्चा होत आहेत राष्ट्रवादी काँग्रेसनं सरकारचा किमान समान कार्यक्रम ठरवण्यासाठी पाच जणांची समिती स्थापन केली आहे त्यात राष्ट्रवादी काँप्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील विधीमंडळ पक्षनेते अजित पवार छगन भुजबळ धनजय मुंडे आणि नवाब मलिक यांचा समावेश आहे सरकार स्थापन करण्यासाठी आपला पक्ष काँप्रेस आणि राष्ट्रवादी काँप्रेसबरोबर चर्चा करुन सूत्रं ठरवेल असं शिवसेना पक्षप्रमुख उद्दव ठाकरे यांनी म्हटलं आहे निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यापासून शिवसेना काँप्रेस आणि राष्ट्रवादी काँप्रेसच्या संपर्कात असल्याच्या भाजपाच्या आरोपावर त्यांनी टीका केली सोमवारी प्रथमच या दोन पक्षांशी पाठिंब्याबाबत संपर्क साधल्याचं त्यांनी सांगितलं

याबाबत काँप्रेसनं भाजपावर टीका केली आहे

दरम्यान राष्ट्रपती राजवटीसाठी शिवसेनेची आडमुठी भूमिका जबाबदार असल्याचा आरोप भाजपानं केला आहे राष्ट्रपती राजवट लागू होणं हा राज्यातल्या जनतेनं दिलेल्या जनादेशाचा अपमान आहे असं भाजपाचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनी काल मुंबईत भाजपाच्या गाभा समितीच्या बैठकीनंतर बातमीदारांना सांगितलं राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होणं दुदैंवी असल्याची प्रतिक्रिया भाजपा विधीमंडळ पक्षाचे नेते देवेंद्र फडनवीस यांनी व्यक्त केली आहे

न्यायमूर्ती एन व्ही रामन न्यायमूर्ती संजिव खन्ना आणि न्यायमूर्ती कृष्ण मुरारी यांच्या त्रिसदस्यीय पीठानं आज हा निर्णय दिला

हे अपात्र ठरवलेले आमदार पोटनिवडणुकांमधे निवडून आले तर मंत्रिपद किंवा अन्य सार्वजनिक पद धारण करु शकतात असं न्यायालयानं सांगितलं हा निर्णय वस्तूस्थिती आणि परिस्थितीवर आधारित असून सदस्यांना अपात्र ठरवण्याच्या विधानसभा अध्यक्षांच्या अधिकारात हस्तक्षेप करत नाही असं न्यायालयानं सांगितलं

जम्मू कश्मीर आणि लडाख केंद्रशासित प्रदेश बनल्यामुळे महत्त्वपूर्ण क्षेत्राला योग्य प्राधान्य दिलं जाईल आणि भूतकाळातल्या त्रुटी कमी होतील असं प्रधानमंत्री कार्यालयाचे राज्यमंत्री डॉक्टर जितेंद्र सिंग यांनी म्हटलं आहे काल नवी दिल्लीत जम्मू कश्मीर आणि लडाखच्या शिक्षकांशी त्यांनी संवाद साधला भारत आणि बांगलादेश जोडणीप्रकल्प परिवर्तनकारी असून दोन्ही देशांना त्याचा लाभ मिळेल असं बांगलादेशातल्या भारतीय उच्चायुक्त रिवा गांगुली दास यांनी म्हटलं आहे त्या काल जागतिक ढाका संवादाच्या दुसऱ्या दिवशीच्या सत्रात बोलत होते

दोन्ही देशांदरम्यान रस्ते रेल्वे देशांतर्गत जलमार्ग आणि बंदरं बांधली जाणार असल्यानं त्याचा लाभ दोन्ही देशांना मिळणार आहे असं त्यांनी सांगितलं डिजिटल जोडणी हाही भविष्यातल्या जोडणीचा उत्साहवर्धक भाग असल्याचं त्या म्हणाल्या भारत प्रशांत क्षेत्राच्या प्रश्नाबाबत त्या म्हणाल्या की समावेशी भारत प्रशांत सुरक्षित आणि स्थिर असेल असा भारताला विधास आहे एकविसावं शतक आशियाचं शतक असून दक्षिण आशिया आर्थिक दिशा देणारा असल्याचं प्रतिपादन माजी माहिती आणि प्रसारणमंत्री प्रसाद तिवारी यांनी केलं भारत प्रशांत धोरण आणि दीआरआय अर्थात बेल्ट अँड रोड निशिएटिव्ह परस्पर विरोधी नसून परस्पर पूरक आहेत असं बांगलादेशाचे परराष्ट्रमंत्री महम्मद शहरीयार आलम यांनी सांगितलं या जागतिक ढाका संवादाचा समारोप आज होणार आहे